कोरोना प्रतिबंधासाठीच्या जागतिक मदतीचं राज्यांना समन्यायी वाटप आरोग्य मंत्रालयाचा निर्वाळा नागरी प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी लष्कराकडून कोविड व्यवस्थापन कक्षाची स्थापना तमिळनाडूत एम

स्टॅलिन आणि पुद्च्चेरीत एन रंगासामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आणि भारताचा कुस्तीगीर सुमित मलिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

काल ही परिषद संपली या परिषदेच्या निमित्तानं गेल्या दोन वर्षात प्रथमच ब्रिटनअमेरिका फ्रान्स जर्मनीइटली कॅनडा आणि जपान या देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एकमेकांना प्रत्यक्ष भेटले चीनचं आक्रमक आर्थिक धोरण आणि चुकीची माहिती पसरविण्याच्या रशियाच्या धोरणाला विरोध करणार असल्याचंप्रगत देशांच्या या गटांनं सांगितलं कोरोना प्रतिबंधक लस अधिक कमी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला लशीचं उत्पादन वाढवण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यासह विविध उपाय योजणार असल्याचं या गटानं सांगितलं

जयशंकर यांनी काल सांगितलं कोरोना नंतरच्या काळातील भारत आणि ब्रिटन संबंध या विषयावर झालेल्या एका परिसंवादात ते दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते या आराखड्याच्या आधारे संबंधांचा विस्तार करणं सोपं जाणार असल्याचं जयशंकर म्हणाले भारत आणि ब्रिटनमधली भागीदारी मूल्य आणि धोरणांवर आधारित असून या भागीदारीत अधिक सुधारणा करणं आवश्यक असल्याचं जयशंकर म्हणाले एम्स सध्या देशात सिटी स्कॅन तंत्रज्ञानाचा चुकीच्या उद्देशानं वापर होत असून हा प्रकार धोकादायक ठरू शकतोअसा इशारा एम्स रुग्णालयाचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी काल दिला

वारंवार सिटी स्कॅन केल्यास नंतरच्या आयुष्यात कर्करोग होण्याचा धोका संभवतोअसं आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे

कोरोनाच्या सौम्य लक्षणांसाठी उपचारांची आवश्यकता नसल्याचं त्यांनी सांगितलं अशावेळी अतीरिक्त औषधे घेतल्यास न्युमोनिया होऊ शकतोअसा इशाराही त्यांनी दिला आहे आरोग्य पुरवठा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक समुदायाकडून आलेल्या मदतीचं सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य रितीनं आणि तत्परतेनं वाटप केलं जात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल एका निवेदनाद्वारे सांगितलं

या मदतीबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी तिन्ही देशांचे आभार मानले आहेत

मोदी यांनी पुद्च्चेरी आणि जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालांबरोबरही चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं

न्यायालयाच्या आदेशानुसार नव्या लसीकरण मोहिमेचा आराखडा आखला जात आहे बिहारमध्ये कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला मदत म्हणून भारतीय लष्करानं दोन तात्पुरती रुग्णालये उभारली आहेत

लष्करानं कोरोना व्यवस्थापन केंद्रही उभारलं आहे मेघालयात संसर्ग वाढीचा वेग पाहता पुढील आठवड्यात राज्यात मोठ्या संख्येनं रुग्णवाढ होण्याचा अंदाज इथल्या सरकारनं व्यक्त केला आहे राज्यात एप्रिलपासून सातत्यानं रुग्णवाढ होत आहे गोव्यात कोरोना उपचारांचा समावेश दिन दयाळ स्वास्थ्य सेवा योजनेअंर्तगत करण्यात आला आहे

लष्कर कोविड कक्ष नागरी प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने कोविड व्यवस्थापन कक्ष स्थापन केला आहे महासंचालक दर्जाच्या पदावरील अधिकारी या कक्षाचे नियंत्रण करणार असून ते थेट लष्कर उपप्रमुखांना आपला अहवाल देतील यामुळं दिल्लीसह देशभरात झपाट्यानं वाढणाऱ्या कोविड प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष मदतीचा समन्वय साधण्याकरता अधिक कार्यक्षमता येईल राष्ट्रीय स्तरावर कोविड मदतीत भारतीय लष्कर आघाडीवर आहे

एका अदृश्य परंतु प्राणघातक शत्रूविरूद्धच्या लढाईत भाग घेत लोकांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न सशस्त्र दल करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे

स्टॅलिन हे आज आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुक पक्षानं मोठा विजय मिळवला होता द्रमुकचे दिवंगत नेते एम करुणानिधी यांचे पुत्र असलेले स्टॅलिन हे प्रथमच मुख्यमंत्री पदावर येत आहेत

दरम्यान अभिनेते कमल हसन यांनी स्थापन केलेल्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या उपाध्यक्षांसह आठ वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा मोठा पराभव झाला कमल हसन यांचाही दक्षिण कोईमतूर मतदारसंघातून पराभव झाला होता पुदुच्चेरी शपथविधी एन आर कॉंग्रेसचे प्रमुख एन रंगासामी आज एका साध्या कार्यक्रमात पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील नायब राज्यपाल डॉक्टर तामिल्साई सुंदरराजन या त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील तीन वेळा मुख्यमंत्री पद सांभाळलेले रंगासामी आता चौथ्या वेळी मुख्यमंत्री होत असून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं नेतृत्व करतील कुस्ती जागतिक ऑलिम्पिक पात्रता फेरीत काल भारताचा कुस्तीगीर सुमित मलिक याने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे

मलिक याचा सामना आता व्हेनेझुएलाच्या जोस डॅनिएल डायझ याच्याबरोबर होणार आहे

नमस्कार